सतरा तारखेपासून राज्यात निवडणुक याद्यांचं प्नरिक्षण

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईतच

आर्थिक संकटातल्या एस टी साठी एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज

यामध्ये पक्षीय बलाबल याप्रमाणे आहे

वाल्मिकीनगर लोकसभा जागेसाठीच्या पोटनिवडणूकीत जनता दल संयुक्तचे सुनिल कुमार विजयी झाले आहेत यांच्याविरुध्द काँग्रेसचे प्रवेश कुमार मिश्रा मुख्य प्रतिस्पर्धी होते बिहारने जगाला लोकशाहीचा पहिला धडा दिला होता आणि बिहार विधानसभा निवडणूकीने लोकशाही कशाप्रकारे बळकट केली जाते ते पुन्हा दाखवून दिलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशांत म्हटले आहे बिहारमधील नागरिकांनी राज्याच्या विकास करण्यावर तसंच सबका साथ सबका विकास यावर विश्वास दर्शवला असून युवकांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला पसंती दर्शवली आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर दिली आहे

मतदार यादीतील नाव पत्ता आदी द्रुस्त्या करण्याची संधी यामूळं मिळणार आहे

प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावं समाविष्ट केलेली नसतील असे मतदार नाव नोंदणीसाठी विहित नमून्यात अर्ज करु शकतील

उमेदवारी जनता दल सेक्यूलर पक्षानं विधानपरिषदेच्या पूणे विभाग पदवीधर मतदारसंघांतून पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे पक्षाचे वतीनं काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली प्राध्यापक शरद पाटील हे मिरज विधानसभा मतदारसंघांतून दोन वेळा निवडून आले होते

अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यावर्षी नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे मुंबईत काल विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यावेळी हा निर्णय झाला

बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला फटाके देशभरातील हवेची शुद्धता अतिशय नीचांकी पातळीवर आहे अशा दिल्लीसह अन्य काही शहरात यंदाच्या दिवाळीत फटाके उडवण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे राज्यात मात्र चंद्रप्र आणि औरंगाबाद सारखी शहर वगळता इतरत्र हवेची शुद्धता नीचांकी नाही म्हणून बंदी नाही पण लोकांनी परिस्थितीचं भान राखावं असं प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे

फटाक्यांच्या धूरामुळं कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असं आरोग्य विभाग सांगतो आहे पण बंदी नसल्यानं आता लोकांच्या समजूतदारपणावरच सगळी मदार आहे ऐका पर्यावरण अभ्यासक अभिजीत घोरपडे काय म्हणतात

आकर्षक वेष्टनातल्या रंगीबेरंगी चांदीच्या वर्ख असणाऱ्या मिठाया तुम्हाला खुणवत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

मिठाईमधील भेसळ नेमकी ओळखायची कशी याविषयी अन्न आणि औषध प्रशासनाने अगदी सोपे उपाय सांगितले आहेत

मिठाया बनवण्यासाठी वापरण्यात येणार्या खव्यामध्ये आटा रवा मैदा अगदी यूरिया देखील मिसळला जातो अशावेळी खव्या वर अथवा मिठाईवर आयोडीनचे एक दोन थेंब टाकल्यावर लगेचच हिरवट रंग आला तर समजावं की भेसळीची मिठाई आहे चांदीचा वर्ख असणाऱ्या मीठायांना ग्राहकांकडून विशेष पसंती असते मात्र हा वर्ख चांदीचाच आहे हे कशावरून तर हे ओळखणं अगदी सोपं वर्खाचाथोडासा पापूद्रा चिमटीत घ्या आणि तो मळा हवेत विरून गेला तर तो चांदीचा वर्ख आणि तसं न होता त्याचा गोळा झाला तर समजावं तो एल्यूमिनियमचा पातळ पत्रा अधिक गडद रंगाच्या मिठाया तृम्हाला भूलवत असतील पण घेऊ नका अन्न आणि औषध प्रशासनानं दहा किलो मीठाई साठी फक्त शंभर मिलिप्रॅम खाण्याचा रंग वापरणं प्रमाणित केलं आहे त्यामुळे फिक्या रंगाच्या मिठायांना ग्राहकांनी पसंती द्यावी भेसळीच्या मिठाया आरोग्याला हानिकारक आहेत

त्यात भेसळयुक्त मिठाई खाऊन आजारी पडू नका असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाने ग्राहकांना केलं आहे

परिवहन मंत्री एड अनिल परब यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली एसटी कर्मचाऱ्यांचं पूर्ण वेतन लवकर मिळावं यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत यावर मार्ग निघाला त्यानुसार राज्य शासनानं एसटीसाठी पुढच्या सहा महिन्यांकरता आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटी रुपयांच पॅकेज जाहीर केलं आहे असं परब यांनी सांगितलं

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर बोंडअळी राज्यातील वर्धा चंद्रपूर नागपूर नाशिक धुळेअहमदनगरजळगांव बीड जालना लातूरउस्मानाबाद औरंगाबाद नांदेड हिंगोलीपरभणीअमरावती अकोला बुलडाणा आणि यवतमाळ या कापूस उत्पादक जिल्ह्यातील कापसावर बोन्ड अळीचा प्राद्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे गतवर्षीपेक्षा यावर्षी कमी प्राद्भाव आहे मात्र आधीच पावसानं नुकसान झाल्यानं शेतकर्यां नी नुकसानीतलं पीक तसंच सोडून दिल्यानं नियंत्रण कठीण जात आहे त्यामुळे आता कृषी विभागाच्या वतीने जनजागृती आणि व्यवस्थापनाची मोहिम राबविण्यात येत आहे

ज्या शेतक यांचं आर्थिक नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे सुरू आहे अशी माहिती कृषी उपसंचालक गणेश मांढरे यांनी दिली

शिक्षण दिन देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलम आझाद यांचा आज जन्मदिवस हा दिवस देशभरात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनानिमित्त माहिती देत आहेत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ शमसुद्दिन तांबोळी

या घटनेच्या निषेधार्थ नक्षल्यांनी काल जिल्हा बंदचं आवाहन केलं होतं या बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला मात्र धानोरा तालुक्यातील सावरगाव गॅरापत्ती तसंच एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली गट्टा मार्गावरील वाहतूक बंद होती दाउद इब्राहीम क्ख्यात ग्रंड दाउद इब्राहीम याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या मुबके इथल्या मालमत्तेचा लिलाव काल ऑनलाईन पद्धतीनं सुरू झाला ही मालमत्ता दाउदची आई अमिना कासकर यांच्या नावावर आहे त्याचे आई वडील सध्या हयात नाहीत मुंबईतील सेफमा अर्थात शर्विलक आणि परकीय चलन गुन्हेसंबंधी संस्थेकडुन ई ऑक्शन पद्धतीन हा लिलाव सुरू आहे हिंद मरूलीम केवळ राजकारणासाठी हिंदू मुस्लिम एकतेमध्ये छेद निर्माण करून कट्टरता पसरवणाऱ्या नेत्यांना चपराक देत अमरावती जिल्ह्यातील नांदगांव पेठ इथल्या हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन एकतेच्या मंत्राशी रक्ताचं नातं जोडलं हिंद्स्थान समाचार या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीवर आधारित हा वृत्तांत

अंजुमन ए महमदिया बरार यांच्या वतीनं ही नोव्हेंबर महिन्यातच दरवर्षी रक्तदान शिबिर भरवण्यात येतं ही बाब लक्षात घेऊन एलोपॅथीक दवाखान्याचे डॉ

सर्वे प्रस्कार जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे तोपर्यंत नारायण सुर्वे यांची कविता चिरंतन राहील असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले कर्जत इथं काल सबनीस यांच्या हस्ते नारायण सुर्वे स्मुती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

राज्यातल्या दिवसाच्या कमाल तापमानातही घट नोंदवली गेली आहे काल कोकणातही तापमानात घट झाली आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त असलेलं तिथलं तापमान आता सरासरीवर आलं आहे

कोरोनाविरुद्वचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विक्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार